स्रक्षित राहा आणि कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मास्क वापरा हात वारंवार स्वच्छ धूवा आणि सूरक्षित अंतर राखा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली

याकरिता राज्यातील आरोग्य व्यवस्था अधिक बळकट करण्याच्या अनुषंगाने तातडीने ऑक्सीजन निर्मिती आणि साठा वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला नागरी कमाल जमीन धारणा आणि विनियमन निरसन अधिनियमाच्या पार्श्वभूमीवर एकरकमी दंडात्मक रक्कम तसेच अधिमूल्य रक्कम आकारण्याचाही निर्णय यावेळी घेण्यात आला पूणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो प्रकल्पासाठी प्रदान केलेल्या मौजे बालेवाडी येथील जागेसंदर्भातील शासन ज्ञापनातील अटी शिथिल करण्यासही कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली पूणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने दिलेल्या जागेचा वापर तीन वर्षाच्या आत स्रु करण्याबाबतची अटही शिथिल करण्यासही यावेळी मान्यता देण्यात आली

राज्य मंत्रिमंडळाच्या साप्ताहिक बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल दिली राज्यात अजूनही काही जिल्ह्यांमधे कोरोनाची स्थिती गंभीर असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याचं ते म्हणाले

ऑक्सिजनच्या स्वयंतेपूर्णतेकडे राज्याची वाटचाल सुरु आहे असंही त्यांनी सांगितलं देश कोविड देशातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा वाढता प्रभाव आता ओसरत असून उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत काहीशी घट दिसून येत आहे मात्र तरीही अनेक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये नवबाधितांची संख्या सातत्यानं वाढत आहे महाराष्ट्र उत्तर प्रदेश आंध्र प्रदेश दिल्ली राजस्थान हरियाणा बिहार गुजरात या राज्यामध्ये रुग्णसंख्येमध्ये हळूहळू घट होत असल्याच दिसून येत आहे

खत साठा खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर यंदा प्रथमच दीड लाख मेट्रीक टन यूरियाचा साठा करण्यात येत आहे

खरीप हंगामासाठी खतांची उपलब्धता आणि पुरवठा याबाबत कृषीमत्र्यांनी मंत्रालयात दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून आढावा बैठक घेतली या बैठकीत बोलताना ते म्हणाले की यंदा हवामान विभागाने मान्सून चांगला होईल असा अंदाज वर्तविला आहे गेल्या वर्षी चांगला पाऊस झाल्यानं खतांची मागणी एकाचवेळी वाढली त्यामुळे काही ठिकाणी तूटवडा जाणवला होता ही बाब लक्षात घेऊन यंदा दीड लाख मेट्रीक टन यूरीयाचा अतिरीक्त साठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्यासाठी विदर्भ विभागासाठी विदर्भ सहकारी पणन मंडळ आणि महाराष्ट्र कृषी औद्योगिक मंडळ या दोन यंत्रणांच्या सहकार्याने सर्व जिल्ह्यांमध्ये बफर साठा केला जात आहे कृषी अधिकाऱ्यांनी वरिष्ठ पातळीवर दर सोमवारी खतांच्या उपलब्धतेबाबत आढावा बैठक घ्यावी कंपन्यांनी खत पूरवठ्याच जे नियोजन आणि वेळापत्रक केलं आहे त्यानुसार त्याचा प्रवठा वेळेवर होतो की नाही याची क्षेत्रिय यंत्रणांनी खातरजमा करावी अशाही सूचना त्यांनी यावेळी केल्या कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले आयुक्त धीरज कुमार संचालक दिलीप झेंडे आणि विविध खत उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी या बैठकीस उपस्थित होते पूढील दोन महिने सतर्क राहून मागणीप्रमाणे खत प्रवठ्यासाठी सज्ज राहण्याचे निर्देशही कृषीमंत्र्यांनी यावेळी दिले

कृषी पंप धोरणाच्या अंमलबजावणीचा त्यांनी काल मंत्रालयात झालेल्या बैठकीत आढावा घेतला त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले

मात्र त्यापेक्षाही दूर अंतरावर असलेल्या ग्राहकांना अन्य योजनांमधून वीज जोडणी देणं शक्य असेल तर त्या ग्राहकांना कृषी पंप जोडणी दिल्यास राज्य सरकारवर जोडणीच्या खर्चाचा भार पडणार नाही असं मतही त्यांनी नोंदवलं

पाणीप्रवठा आणि स्वच्छता मंत्री ग्लाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली काल मंत्रालयात ही बैठक झाली महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मालकीच्या नागरी ग्रामीण पाणीप्रवठा योजना डोंगराळ किंवा पर्यटन क्षेत्रातील पाणीपुरवठा योजना आणि पेरी अर्बन योजनांमधून होणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या दराचा आढावा या बैठकीत घेण्यात आला तसेच सुधारित दरांना मंजुरी देण्यात आली जळगाव जिल्ह्यात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचं मंडळ कार्यालय तर धुळे आणि उदगीर इथं विभागीय कार्यालय स्थापन करण्यास या बैठकीत मान्यता देण्यात आली पोलीस अट शिथिल राज्य राखीव पोलीस बलातून राज्य पोलीस दलात बदलीकरिता आवश्यक सेवेची पंधरा वर्षाची अट शिथिल करुन बारा वर्ष करण्याचा तसंच प्रतिनियुक्तीच्या अटी शर्तीमध्ये बदल करण्याचा निर्णय काल गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत झालेल्या बैठकीत घेण्यात आला

अवताडे शपथविधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत निवडून आलेले नवनिर्वाचित आमदार समाधान महादेव अवताडे यांनी काल मुंबईत विधान भवनात विधानसभा सदस्यत्वाची शपथ घेतली विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी त्यांना शपथ दिली मराठा आरक्षण मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निकालाचा अभ्यास करण्यासाठी राज्य सरकारनं अलाहाबाद उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे मराठा आरक्षण विषयक मंत्रीमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी ही माहिती दिली सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची समीक्षा आणि विश्लेषण करून त्याबाबतच समग्र मार्गदर्शन आणि पुढील दिशा ठरवण्यासाठी सूचना ही समिती करणार आहे

रमजान ईद चं नियमित नमाज पठण तरावीह तसेच इफ्तारसाठी मुस्लिम धर्मीयांनी मशिदीमध्ये अथवा सार्वजनिक ठिकाणी एकत्र न येता सर्व धार्मिक कार्यक्रम घरातच साधेपणाने साजरे करावेत स्थानिक प्रशासनानं सामान खरेदीसाठी घालून दिलेल्या वेळेच्या व्यतिरिक्त बाजारामध्ये गर्दी करु नये संचारबंदीच्या कालावधीत फेरीवाल्यांनी रस्त्यावर स्टॉल लावू नयेत अशा सूचनांचा त्यामध्ये समावेश आहे

मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला त्यांनी आव्हान दिलं होतं

यामध्ये जीएसटीचं महत्त्व बिझनेस इन्क्यूबेटर उद्योजकता विकासासाठीच्या शासकीय योजना इत्यादी विषयावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे

विमानसेवा रेल्वेसेवा देशांतर्गत वाहत्कीवरील निर्बंध आणि सर्वसामान्य पर्यटकांच्या मनातील असुरक्षिततेची भावना याम्ळे पर्यटन आणि त्यावर अवलंब्रून असणारे विविध छोटेमोठे व्यवसाय अडचणीत आले आहेत या अडचणींचं स्वरूप व्याप्ती आणि आकडेवारी जाणून घेण्यासाठी आता राज्य पर्यटन विकास महामंडळाच्या मार्फत सर्वेक्षण करण्यात येणार आहे त्यासाठी एमटीडीसीनं एक विशेष लिंक तयार केली आहे त्याद्वारे पर्यटनाशी निगडीत विविध व्यवसाय पूरक घटक सेवा यांची माहिती एकत्रित स्वरूपात संकलित केली जाणार आहे एमटीडीसीचे प्रादेशिक व्यवस्थापक दीपक हरणे यांनी काल पूण्यात ही माहिती दिली फडणवीस मागणी राज्यातील प्रसिद्धी आणि दूकश्राव्य माध्यमांतील सर्व पत्रकार कॅमेरामन यांना तत्काळ आघाडीवरील कर्मचारी घोषित करून लसीकरणात त्यांना प्राधान्य देण्याची मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे

याच अनुषंगानं मातेले यांनी ही मागणी केली आहे

विद्यापीठामार्फत ऑनलाइन पद्धतीने प्रथम सत्राच्या परीक्षा सुरू आहेत या परीक्षेत विद्यार्थ्यांना बहूपर्यायी स्वरुपाची प्रश्नपत्रिका सोडवायची असते यात गैरप्रकार होऊ नयेत म्हणून प्रॉक्टर्ड या प्रणालीद्वारे लक्ष ठेवण्यात येत आहे मात्र काही विद्यार्थी ऑनलाइन परीक्षेत गैरप्रकार करताना सापडले आहेत

विद्यार्थ्यांना घरबसल्या मोबाइल लॅपटॉप संगणक यापैकी कोणत्याही साधनांचा वापर करून परीक्षा देण्याची मूभा आहे मात्र याचाच गैरफायदा विद्यार्थी घेत असल्याच आढळून आलं आहे हवामान दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात त्रळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे बाकी हवामानात फारसा बदल संभवत नाही विदर्भ आणि मराठवाड्यात कमाल तापमानात वाढ दिसून येत आहे

कमी दाबाचा एक पट्टा लक्षद्वीप मालदीव्जजवळ उद्या तयार होतो आहे

या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र आणि गोव्यातील किनारपट्टीवर मासेमारांसाठी इशारा देण्यात आला आहे यावर्षातील अरबी समूद्रावरचं पहिलं वादळ असेल ब्रह्मदेशातील सरड्याच्या एक प्रजातीवरुन टाकटी असं त्याला नाव देण्यात आलं आहे आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार